अडचणीतल्या साखर उद्योगासाठी मदतीचं तिसरं पॅकेज काल जाहीर झालं

निर्गुंतवणुक अटल इनोव्हेशन मिशन सुरू ठेवणं दिल्ली मेट्रो चौथ्या टप्प्यास मंजुरी वस्त्रोद्योगाला कर सवलती केंद्रीय शिक्षण संस्थांमधील शिक्षकांच्या पदासाठीच्या आरक्षणासंदर्भात अध्यादेश जारी करण्यास मंजुरी अशा महत्वपूर्ण निर्णयांसह जलविद्युत निर्मितीला चालना देणारे काही महत्वाचे निर्णयही काल केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतले नागपर मेदो नागपूर मेट्रोच्या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केलं खापरी ते सीताबर्डी अशा या साडे तेरा किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यात पाच स्थानकं आहेत पंतप्रधान जनौषधी केंद्र सरकार जनसामान्यांच्या हितासाठी आरोग्य क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवण्याचा प्रयत्न करत आहे प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परियोजना हा सरकारच्या प्रयत्नांचाच एक भाग आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी काल म्हणाले जनौषधी दिनानिमित्त त्यांनी या योजनेचे देशभरातील लाभार्थी आणि व्यावसायिक यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला नवी नाणी दृष्टिहिनांनाही ज्यांचं मूल्य कळू शकेल अशी नवी चलनी नाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल जारी करण्यात आली

रोजगार उद्योग संघटना केंद्र सरकारच्या नवीन धोरणामुळं सध्या अस्तित्वात असलेल्या आणि नव्यानं उदयास येत असलेल्या क्षेत्रांमध्ये रोजगार निर्मिती होत आहे असं भारतीय औद्योगिक महामंडळानं म्हटलं आहे

लोकपाल बळि लोकपाल निवडीसाठी समितीची बैठक कधी होणार ते दहा दिवसात कळवा असं काल सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला सांगितलं या समिती बाबत सर्व औपचारिकता पूर्ण झाली असून लवकरच बैठक होईल असं महान्यायवादी के के वेणुगोपाल यांनी न्यायालयाला सांगितलं

ह्राफिज सईद आपलं नाव बंदी असलेल्या दहशतवाद्यांच्या यादीतून वगळावं अशी जमात उद् दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफीज सईद यानं केलेली मागणी काल संयुक्त राष्ट्रांनी फेटाळली

याप्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून हिजबूल मुजाहिदीन या संघटनेनं हा हल्ला करण्यास सांगितल्याची कबूली त्यानं दिली आहे मख्यमंत्री असंघटित क्षेत्रातील कामगारांना मिळणारे लाभ स्वच्छता कर्मचाऱ्यांनाही देण्यात येतील अशी घोषणा काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथं केली शहरांची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या प्रशांसंबंधी आयोजित बैठकीत सांगितलं

आज या अर्जांची छाननी करण्यात येणार असून पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल

पुरस्कार आज आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त देशभरात अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत संपूर्ण महिलांचं सारथ्य असलेली पुण्याची डेक्कन क्वीन गाडी थोड्याच वेळात रवाना होत आहे

सोलापर सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्तारानं अर्थाचा अनर्थ केला आहे अहल्याबाई असं नाव असताना अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ असा नामविस्तार करताना विद्यापीठातल्या जाणकारांनाही ते खटकू नये या बद्दल आश्वर्य व्यक्त होत आहे

तीन सामन्यांच्या मालिकेतील सलग द्सरा सामना जिंकून इंग्लंडनं आपला मालिका विजय निश्वित केला बॅडमिंटन भारताच्या सायना नेहवाल आणि किदांबी श्रीकांत यांनी ऑल इंग्लंड बॅंडमिंटन चैम्पियनशिप स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे

आज आणि उद्या ते तसंच राहील आणि तापमान सरासरीच्या आसपास असेल असा हवामानखात्याचा अंदाज आहे